राज्यात पोलीस भरतीकरिता एस

स्वीकारला

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

धावडे यांनी पदभार स्वीकारला

सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन स्योग्य पद्धतीने व्हावे यासाठी ही रंगीत तालीम महत्त्वाची ठरणार आहे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 यात सरकारी आरोग्य केंद्र खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचा समावेश असणार आहे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 सल्लागार मंडळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने देशातील मानवी वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनाच्या सल्लागार मंडळाला मान्यता दिली हे सल्लागार मंडळ मानवी वन्यजीव संघर्षाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकरीता समन्वयाचे आणि प्रभावी उपाय शोधण्याचे काम करेल मन्ष्य आणि वन्य प्राणी संघर्षाबाबत वन्य जीव मंडळादवारे सूचना जारी करण्यात आली आहे

यावेळी गोयल यांनी बी आय एस ने त्यांच्या तीन प्रयोगशाळांमध्ये स्थापन केलेल्या खेळणी चाचणी सुविधांचे उद्घाटन केले तसेच कसोटी आणि हॉलमार्किंग आणि गुणवत्ता नियंत्रणावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम स्रू केल्याची घोषणा केली

आय एस च्या अत्याध्निक स्विधांची प्रशंसा करताना गोयल म्हणाले की सरकारने न्कतेच खेळणी ही बी आय

च्या अनिवार्य प्रमाणीकरणांतर्गत आणल्यामुळे योग्य वेळी ही सुविधा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत

हा उद्योग परदेशी उत्पादकांशी स्पर्धा करेल आणि निकृष्ट दर्जाच्या खेळण्यांच्या आयातीला लगाम घालू शकेल असे ते म्हणाले पोलिस महासंचालक न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज सुबोधक्मार जयस्वाल यांच्याकड़न राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला हेमंत नगराळे हे नागप्रातील विश्वेश्वरईय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात व्ही एन आय टी चे माजी विदयार्थी आहेत सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औदयोगिक सुरक्षा बलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे जयस्वाल यांना राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून कार्यमुक्त करण्याचे शासन आदेश आज जारी करण्यात आले तसंच महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे

जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फ संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल असा महत्त्वपूर्ण निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला या निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यामध्ये जी सवलत दिली जाणार आहे त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांनाही मिळणार आहे ग्रामीण रस्ते ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयाबरोबर सामंजस्य करार करण्याला काल राज्य मंत्री मंडळाने मान्यता दिली

यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांवरील प्लांचा देखील समावेश आहे

त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळणार आहे

सध्या या रस्त्याचे विदर्भातील काम अंतिम टप्यात सुरू आहे

त्यामुळे उर्वरित काम कंत्राटदार झपाट्याने पूर्ण करीत असताना काल रात्री दरम्यान अमरावती जिल्ह्यातील सावळा रोड नजीक पूल खचला सुदैवाने रात्री पूल खचल्याने यात जीवितहानी झाली नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे

मात्र शीघ्र गतीने काम करणारा कंत्राटदार बोगस काम करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे पूल खचला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे डिजीटल स्विधा माहिती अधिकार कायदयान्वये माहिती मिळण्याच्या प्रक्रियेत नागरिकांना सुलभता आणि गती यावी यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठातर्फे सॉफ्टवेअर आणि ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे त्यामुळे आवेदन करणाऱ्याना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याच्या सूविधेसह मोबाईलवर आपल्या सूनावणीची प्रकरणे पाहण्याचीही सूविधा मिळणार आहे अशी माहिती आयोगाच्या अमरावती नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त संभाजी सरकूंडे यांनी दिली कोरोना विषाणूची साथ उद्भवल्यानंतर जगभरातील व्यवहार ठप्प झाले होते त्याला माहिती आयोग देखील अपवाद नव्हते तेव्हा दूरस्थ पद्धतीने काम करण्याची कार्यपद्धती विकसित करण्याचे प्रयत्न झाले त्यातून ही प्रणाली विकसित झाली असे सांगून सरकंडे म्हणाले की स्रूवातीला ई मेल द्वारे नोटीस पाठवून ग्गल मिट या एप्लिकेशनवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे सुनावण्या आयोजित करण्यात आल्या बर्ड फ्ल्यू देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता मध्यप्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे तसेच राज्य सरकारने या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध खबरदारीच्या उपायांबरोबर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रशासनाला अनेक सूचना दिल्या मध्यप्रदेशात केवळ कावळ्यांमध्येच बर्डफ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आला असून अजून तरी पोल्ट्री व्यवसायात त्याची लागण झाली नसल्याची माहिती देण्यात आली

यावेळी खासदार विकास महात्मे आमदार कृष्णा खोपड़े प्रवीण दटके यांच्यासह माजी महापौर संदीप जोशी उपमहापौर आणि सर्व नगरसेवक मोठया प्रमाणावर उपस्थित होते पदग्रहण सोहळा संपन्न झाल्यानंतर महापौर दयाशंकर तिवारी यांनी मावळते महापौर संदीप जोशी यांचा कडून पदभार स्वीकारला तर उपमहापौर मनीषा धावड़े यांनीही मावळत्या उपमहापौर मनीषा कोठे यांच्याकड़न पदभार स्वीकारला